फिनटक्तिहा नवोन्मक्तिआणि तंत्रज्ञानाच्या शक्तीवरल्या विश्वासाचा उत्सव आहा असं तक्तिणाला विवाशक्ती आणि बदलाचा ध्यास यांच्यावरच्या विश्वासाचाही हा मछिवा असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आज सकाळी सिंगापूरला पोचले दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते पूर्व आशिया शिखर परिषदेबरोबरच आसियान भारत अनौपचारिक बैठक आणि विभागीय व्यापक आर्थिक भागिदारी शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री आज अनेक बैठकाही घेणार आहेत अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स तसंच ऑस्ट्रेलिया सिंगापूर आणि थायलंडच्या प्रधानमंत्र्यांशीही ते चर्चा करणार आहेत कृत्रिम बुद्धीमत्तप्तीरख्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळखिर्व नागरिकांना आरोग्यसद्धी मिळणं सोपं होईल आणि आरोग्यसद्धीवा दर्जा उंचावता यईक्रि असा विश्वास मुख्यमंत्री दक्षेक्रे फडनवीस यांनी व्यक्त क्लि आहाआरोग्यक्षात्ति सहकार्य वाढवण्यासाठी राज्य सरकारनं नीती आयोग आणि विश अर्थात वधवानी कृत्रिम बुद्धीमत्ता संस्थक्वीबर इरादापत्रावर काल मंत्रालयात स्वाक्षरी कली त्यावळी तब्रिलत होत यानुसार आता कर्करोग क्षयरोग अशा विकारांच्या निदान आणि उपचारांसाठी तसंच त्यावरच्या संशोधनावर भर दख्खासाठी कृत्रिम बुद्धीमत्तद्व वापर करणा या आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना कल्ली जाईल

दिल्लीहून आलख्वा एअर इंडीयाच्या विमानात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार संशयित दोघांची तपासणी क्ली असता त्यांच्याकड्राज्ञिन्याची बिस्कीटखाढळली

अग्निशामक दलाच्या जवानांनी तीनजणांना आगीतून वाचवलं असं मुंबई महानगरपालिक्ख्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आधिका यानं सांगितलं

मुंबई शक्तर बाजारातही आज तस्ती दिसली